लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सगळ्याच चोरांचं आडनाव मोदी कसं काय असतं असं वक्तव्य केल्याप्रकरणी गांधी यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे गांधी यांच्या या वक्तव्यामुळे मोदी आडनाव असलेले समस्त लोक दखावले गेल्याचं याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे मात्र या प्रकरणी आपण दोषी नसल्याचं गांधी यांनी आज न्यायालयाला सांगितलं यासंदर्भात पुढची सुनावणी दहा डिसेंबरला होणार आहे

ते माणगाव इथं पत्रकारांशी बोलत होते सुनील तटकरे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या फायली मंत्रालयात असल्याने त्यांनीच मंत्रालयाला आग लावली होती असा कथित आरोप विनोद घोसाळकर यांनी एका जाहीर सभेत केल्याचं सांगितलं जातं त्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

आज राज्यभरात विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचार सभा घेत आहेत

औरंगाबाद जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज वैजापूर कन्नड आणि औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहेत जिंतूर सेलू मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सेलू इथं भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा मुदखेड इथं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तसंच तामलवाडी इथं सभा घेणार आहेत

या कार्यक्रमासाठी औरंगाबाद निवडणूक यूथ आयकॉन आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष दृत नवेली देशमुख उपस्थित राहणार आहेत रन अँड वॉक फॉर डेमोक्रसीची सुरूवात क्रांती चौक येथून होणार आहे यामध्ये पहिल्या ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणाऱ्या एक हजार पाचशे सहभागींना पदकं वितरीत करण्यात येणार आहेत

या संस्थेचा सैन्यदलाला आणि देशाला अभिमान वाटतो या शब्दांत राष्ट्रपतींनी या संस्थेचा गौरव केला यावेळी राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली राष्ट्रपतींनी यावेळी संचलनाचं निरीक्षण केलं नाशिक इथं उभारण्यात आलेल्या रुद्रनाद या तोफ संग्रहालयाचं उद्घाटनही आज राष्ट्रपतींच्या हस्ते होत आहे

पेण शहरातील चावडीनाका परीसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली यावेळी पंचवीस जुगारींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज द्पारी उपाहारापर्यंत भारतीय संघाच्या एक बाद सत्त्याहत्तर धावा झाल्या होत्या गेल्या कसोटीत दोन शतकं झळकावणारा रोहित शर्मा आज चौदा धावांवरच तंबूत परतला